सिनेक्षेत्रातला सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके प्रस्कार यंदा बिग बी अमिताभ बच्चन यांना जाहीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर न्यूयॉर्क इथं द्विपक्षीय चर्चा करणार आहेत उभयपक्षी व्यापार आणि इतर क्षेत्रातल्या संबंधांविषयीचे म्ददे त्यावेळी उपस्थित होतील त्यानंतर प्रधानमंत्री भारत प्रशांत क्षेत्रातल्या द्विपकल्पांच्या नेत्यांच्या बैठकीत सहभागी होतील संयुक्त राष्ट्रांच्या गांधी सौर उद्यानाचं उद्धाटन मोदी यांच्या हस्ते होणार आहे

त्यानंतर एका समारंभात बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा प्रस्कार प्रधानमंत्री स्वीकारणार आहेत

निवडणूक आयोगानं आज नवी दिल्ली इथं ही घोषणा केली सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधन भाजपात प्रवेश केल्यावर खासदारकीचा राजीनामा दिल्यानं ही पोटनिवडणूक होत आहे विधानसभा निवडण्कीसाठी शिवसेनेबरोबर य्तीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे याबाबत म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा स्रु आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं ते आज म्ंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते य्तीचं जागावाटप ठरल्यावर नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं भाजपा जर दिलेला शब्द पाळणार नसेल तर त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं असं शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज म्ंबईत वार्ताहरांशी बोलत होते

कांद्याच्या दरात झालेली वाढ तात्प्रत्या स्वरुपाची आहे असं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितलं ते आज नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलत होते

फौजदारी प्रकरणातल्या तपासादरम्यान पोलिसांना अचल संपती जप्त करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक ग्प्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज झालेल्या स्नावणी दरम्यान म्ंबई उच्च न्यायालयानं या संदर्भात दिलेला निर्णय कायम ठेवला

राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे आई वडिलांची देखभाल ही त्यांच्या मुलांची जबाबदारी आहेअसा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिला या संबंधी त्यांच्या कामांमध्ये कसलीही विभागणी होऊ शकत नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं म्ख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी

पटेल आणि न्यायमूर्ती सी

आपली आर्थिक स्थिती कमक्वत असतानाही न्यायाधिकरणानं हा आदेश दिल्याचं अर्जकर्त्याचं म्हणणं होतं त्याचा अर्ज फेटाळत न्यायालयानं न्यायाधिकरणाचा आदेश कायम ठेवला म्ंबईतल्या पीएमसी अर्थात पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटीव्ह बँकेवर रिझर्व बँकेनं निर्बंध लादल्यानं या बँकेच्या खातेदारांमध्ये घबराट उडाली आहे रिझर्व बँकेच्या निर्बंधांमुळे खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढता येत आहेत हे निर्बंधं सहा महिन्यांसाठी लागू राहणार आहेत पुढची सूचना मिळेपर्यंत हे निर्बंध सुरु राहतील रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकेला कोणतही कर्जवाटप ग्ंतवणूक ठेवी स्वीकारणं या गोष्टी रिझर्व्ह बँकेच्या लेखी परवानगी शिवाय करता येणार नाहीत राष्ट्रीय सेवा योजना अर्थात एन

केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू हे देखील या प्रसंगी उपस्थित होते विद्यापीठ माध्यमिक शाळांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाअंतर्गत असामान्य योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांना कार्यक्रम अधिकाऱ्यांना या प्रस्कारांनी गौरवलं जात

आय्ष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत सर्वात जास्त स्वर्ण कार्डस वितरित करणारं जम्मू कश्मीर हे पहिलं राज्य ठरलं आहे

या योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात राज्य आरोग्य यंत्रणेचे म्ख्य कार्यकारी अधिकारी भूपिंदर क्मार यांनी जम्मू इथं ही माहिती दिली

आय्षमंत्री श्रीपाद नाईक यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली

आय्ष योजनाचं जाळं वाढत आहे राजस्थान ओदिशा आणि झारखंड इथं आयुष रुग्णालयं उभारली जात आहेत

हा प्रस्ताव राष्ट्रीय आरोग्य अधिकरणाकडे पाठवल्याचं ते म्हणाले चित्रपटसृष्टीतला सर्वोच्च सन्मान समजाला जाणा या दादासाहेब फाळके प्रस्कार ज्येष्ठ चित्रपट अभिनेते स्परस्टार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्वीटरवर ही माहिती दिली निवड समितीनं एकमताने बच्चन यांची निवड केली

चित्रपट क्षेत्रातल्या अमूल्य योगदानासाठी हा प्रस्कार दिला जातो

समाज माध्यमांचा गैरवापर टाळण्यासाठी केंद्र सरकारनं लवकरात लवकर मार्गदर्शक तत्व निश्चित करून त्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला तीन आठवड्यांच्या आत कळवावी असे निर्देश न्यायमूर्ती दीपक ग्प्ता आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या पीठानं आज केंद्र सरकारला दिले हा विज्ञान विषयक मुद्दा असून सर्वोच्च अथवा उच्च न्यायालय त्यावर निर्णय देऊ शकत नाही असंही पीठानं केंद्र सरकारला सांगितलं काही समाज माध्यमांवरील मजक्राचा स्रोत कळत नाही ही फार गंभीर गोष्ट आहे असंही पीठानं नमूद केलं दहशतवादी कारवायांसाठी पैसा प्रवल्याच्या आरोपावरून गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दहशतवाद विरोधी पथकाबरोबर कारवाई करत अहमदाबाद विमानतळावर युस्फ अब्दुल वहाब याला ताब्यात घेतलं आहे

त्याच्या भावाच्या माध्यमातून मुफ्ती स्फियानपर्यंत ते पोहोचले अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे सौदी अरेबियामधून अहमदाबाद विमानतळावर उतरल्यावर ताबडतोब युसुफला अटक करण्यात आली पाकिस्तानात आज संध्याकाळी काही भागात झालेल्या भूकंपाचे धक्के दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात तसंच उतर भारताच्या अन्य काही भागात जाणवले या भूकंपाचं केंद्र जम्मू कश्मीरमध्ये भारत पाकिस्तान सीमाक्षेत्रात होतं

ब्रिटनची संसद निलंबित करण्याचा प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांचा निर्णय बेकायदेशीर होता असा निर्वाळा ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयानं आज दिला या महिन्याच्या सुरुवातीला जॉन्सन यांनी त्यांची नवीन धोरणं ठरवण्यासाठी राणीच्या आषणाला परवानगी देण्याचं कारण दाखवत संसद पाच आठवड्यांसाठी निलंबित केली होती